ओदिशाच्या चिल्का आणि प्री या वादळग्रस्त भागात नौदलाच्या मदतकार्याला वेग

भारताच्या व्यापार सवलती काढून घेऊ नये असं अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधींचं ट्रंप प्रशासनाला आवाहन

किनारपट्टी भागात रेड एलर्ट जारी केला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा शिरा देण्यात आला आहे

पूरी आणि ओदिशा कें वादळामुळे भूस्खलन झालं असून झाडं उन्मळून पडली तसंच अनेक घरं खचल्याच्या घटना घडल्या

ओदिशात बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असून तो पूर्वपदावर आणायचं मोठं आव्हान समोर असल्याचं ओदिशाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक यांनी सांगितलं

दरम्यान नौदलानं ओदिशात चिलका आणि पूरी कें युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु केलं आहे विशाखपट्टणम ब्रून मदत साहित्य आणि वैद्यकीय पथकंही ओदिशाकडे रवाना झाली आहेत फानी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे उत्तस्प्रदेशात अनेक जिल्ह्यांना जोरदार पाऊस आणि धुळीच्या वादळांचा सामना करावा लागत आहे

सहारणपूर बदाऊन महाराजगंज काशिनगर पिलिभित बाघपत आणि वाराणसी या जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा बसला आहे वाराणसी डे शेतात काम करणा या तिघांचा वीज कोसळल्यानं तर अन्य एका व्यक्तीचा अंगावर झाड पडल्यानं मृत्यू झाला

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे

विविध राजकीय पक्षांचे प्रमुख प्रचारक मतदारांना आकषिंत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रचारसभा घेणार आहेत उत्तर प्रदेशात प्रतापगड आणि बस्ती कें तर बिहारमध्ये वाल्मिकी नगर कें मोदी यांच्या प्रचारसभा होतील भाजपा अध्यक्ष अमित शाह फतेहपूर बें एक मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती जिणी यांच्या प्रचारासाठी अमेठीमध्ये एक रोड शो करणार आहेत लखनौ मतदारसंघातून निवडणूक लढवणारे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंह धौराहरा आणि मोहनलालगंज कें प्रचारसभा घेणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुलतानपूर कें प्रचारसभा घेणार आहेत तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशात बहराईच आणि गोंडा जिल्ह्यात प्रचारसभा होतील पाचव्या टप्प्यात मध्य प्रदेशात तिकमगड दामोह खजुराहो सतना रेवा होशंगाबाद आणि बेतुल या सात लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे भाजपा अध्यक्ष अमित शाह रेवा जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत त्यानंतर ते उत्तर प्रदेशला रवाना होतील बसपाच्या प्रमुख मायावती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर उमा भारती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या देखील मुरेना जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत

जम्मू काश्मिरमधे लडाख लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात येत्या सोमवारी निवडणूक होणार आहे भौगोलिकदृष्ट्या लडाख हा देशातल्या विशाल मतदारसंघांपैकी एक आहे भाजपा आणि काँप्रेस या दोन प्रमुख पक्षांव्यतिरिक दोन अपक्ष उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवत असून आज संध्याकाळी धिला प्रचार संपेल निवडणूक प्रचारादरम्यान एका मेळाव्यात आक्षेपार्ह वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल टीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना निवडणूक आयोगानं ज्ञारा दिला आहे यापुढे कोणत्याही सार्वजनिक सभेत बोलताना किवा सार्वजनिक वक्तव्य प्रसिद्ध करताना जास्त काळजी घ्यावी आणि आचारसंहितेचं पालन करावं अशी सूचना आयोगानं राव यांना आपल्या आदेशात केली आहे काँप्रिस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते महेश शर्मा यांना निवडणूक आयोगानं कारणं दाखवा नोटिस पाठवली आहे

आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या खाजगी आयुष्याबद्दल राजकीय नेत्यांनी शेरेबाजी करणं टाळावं यासाठी आदर्श आघार संहितेमध्ये असलेल्या एका तरतुदीकडे आयोगानं त्यांचं लक्ष वेधलं आहे भारताच्या व्यापार सवलती काढून घेऊ नये असं आवाहन अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधींनी ट्रंप प्रशासनाला केलं आहे

भारताच्या सवलती कमी झाल्यास अमेरिकन कंपन्यांवरही वाढीव कराचा बोजा पडण्याची शक्यता असल्याचं या पत्रात म्हटलं आहे अमेरिकेची व्यापार तुट भरुन काढण्याच्या उद्देशानं ट्रंप प्रशासन अनेक देशांच्या व्यापार सवलती कमी करुन कर वाढवण्याच्या बेतात आहे संयुक्त राष्ट्रांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत करणं हा दहशतवादाच्या विरोधातल्या भारताच्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडुन खंबीर पाठबळ असल्याचा भक्कम पुरावा आहे असं फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर यांनी सांगितलं आहे फेब्रुवारी महिन्यात पुलवामा क्षे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून ताबडतोब या हल्ल्याचा निषेध करणारं परिपत्रक जारी व्हावं यासाठी फ्रान्सनं अथक प्रयत्न केले मसूद अझहरला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत कोणतीही चर्चा होण्यापूर्वी आवश्यक असलेलं हे एक महत्त्वाचं राजकीय पाऊल होतं असं त्यांनी नवी दिल्ली वार्ताहरांना सांगितलं

माली लष्कराची वाहनं तिगुला या गावाजवळ जवानांना रसद पुरवत असतानाच हे साखळी बॉम्बस्फोट झाले सूर्याच्या अभ्यासाकरता भारतीय अंतराळ संशोधन संस्था पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला यान पाठवण्याच्या प्रयत्नात आहे

सिवन यांनी काल नागरकोविल कें पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

फानी सारख्या चक्रीवादळापासून बचाव करण्याच्या दृष्टीनं उपग्रहांकडून मिळणारी हवामान विषयक सूचना महत्त्वाची ठरते असं ते म्हणाले

आयपीएल क्रिकेट सामन्यांमधे मोहाली धिं काल कोलकाता नाईट रायडर्सनं किम्ज क्रिवन पंजाबचा सात गडी राखून पराभव केला